सात राज्यांमधल्या एकोणसाठ मतदारसंघात आज मतदान होत आहे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह डॉ हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर मेनका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर काँप्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित दिग्विजय सिंह ज्योतिरादित्य शिंदे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल

उत्तरप्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी तेरा जागा पश्चिम बंगाल नऊ बिहार आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी आठ हिमाचल प्रदेशच्या सर्व चार झारखंडमधे तीन आणि चंडीगढच्या एका जागेचा या शेवटच्या टप्प्यात समावेश आहे

रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दृष्काळ निवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत

प्रशासनानंही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावी अशा सूचनाही त्यांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दिल्या जळगाव जिल्हा प्रशासनाशी देखील मुख्यमंत्र्यांनी काल ऑडिओ ब्रीजद्वारे संवाद साधला टँकरची मागणी केलेल्या टंचाईग्रस्त गावांना दोन दिवसात पाणीपुरवठा सुरु करावा तसंच जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या बुलडाणा जिल्हा प्रशासनाशीही मुख्यमंत्र्यांनी काल ऑडिओ ब्रीजद्वारे संवाद साधला वीज प्रवठ्याअभावी कोणत्याही गावाच्या पाणीप्रवठा योजना बंद पडता कामा नये

ते काल लातूर इथं यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जननायक संघटना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभी असून पिक विम्याचं निश्चित वाटप नद्या जोड प्रकल्प उभारणी आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

एम सी पाणी आणि इतर मागण्यांसाठी मोठं आंदोलन उभारणं गरजेचं असल्याचं कव्हेकर म्हणाले

ते काल नांदेड इथं या संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते द्ष्काळ जाहीर होतो मात्र उपाय योजनांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही असं क्षीरसागर म्हणाले

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

त्यामुळे संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी तुळजाभवानी प्जारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री

शिरीष कूलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहार उस्मानाबाद परभणी इथल्या सेलू तालुक्यातल्या लोअर दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकत्यांनी मोरेगाव इथं दुधना नदी पुलावरचा मार्ग तीन तास रोखून धरला पाणी सोडण्यात न आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला दरम्यान लोअर दधना प्रकल्पातून नियोजित दिवशी पाणी सुटणारच आहे मात्र यास कोणी विरोध करत असेल तर तो योग्य नाही

या प्रकल्पातल्या राखीव साठ्यामध्ये परभणीचं हक्काचं पाणी आहे या संदर्भात शासनानं अभ्यास करून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे पाणी सुटत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवू असं आमदार पाटील यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे दरम्यान परभणी शहराचा पाणीपुरवठा सुरळित करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे कार्यकर्त्यांनी या मागणीचं निवेदन महापालिका आयुक्तांना सादर केलं आहे परभणीत अठरा दिवसांआड पाणी प्रवठा सुरू असल्यानं चार महिन्यांची पाणीपट्टी माफ व्हावी अशी मागणीही या निवेदनात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल गेवराई तालुक्यातल्या मादळमोही इथल्या चारा छावणीला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या

या अपघातात तिंतरवणी मठाचे मठाधिपती महंत तुकाराम महाराज रुपनर हे जखमी झाले होते उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला मोटारीतले अन्य तीन जण जखमी झाले आहेत आज महंत तुकाराम महाराज यांच्या पार्थिवावर तिंतरवणी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

गावांमध्ये विहिरीतून पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात घालण्याऐवजी चौदाव्या वित्तीय आयोगातून त्या विहिरीवर तत्काळ पंप बसवण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना गावपातळीपर्यंत दिल्या गेल्या असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी दिली